टपालानं आलेल्या तसंच जिक्ट्रॉनिक मतपत्रिकांची मोजणी सुरु झाली आहे त्यानंतर ईव्हीएम मतमोजणी होईल सर्व ठिकाणी मतमोजणीचं चित्रीकरण केलं जात आहे

सातारा लोकसभा जागेसाठी भाजपाचे उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांच्यात मुख्य लढत आहे

तसंच आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागातर्फे निवाडा जनतेचा हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवर सादर होणार आहे

जम्मू कश्मीरमधे गटविकास परिषदेच्या आज होणा या निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे

त्यानंतर मतमोजणी होईल संध्याकाळपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं काल हा निर्णय घेतला माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली

केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्तांहरांना ही माहिती दिली

केंद्र सरकारनं बी एस एन एल आणि एम टी एन एल या दोन सार्वजनिक उपक्रमातल्या दूरसंचार कंपन्यांचं पुनरुज्जीवन करण्याच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे या दोन कंपन्या बंद केल्या जाणार नाहीत किंवा त्यामधून निर्गुतवणूकही करणार नाही असा खुलासाही सरकारन केला आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्यानंतर दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज बातमीदारांना ही माहिती दिली या दोन कंपन्यांच्या एकत्रीकरणालाही सरकारनं तात्विक मंजुरी दिली आहे

बिगरतेल क्षेत्रातल्या कंपन्यांना पेट्रोलपंप सुरु करता यावेत यादृष्टीनं केंद्रसरकारनं काही नियम शिथिल केले आहेत त्यामुळे खाजगी आणि परदेशी कंपन्यांना श्विनविक्री क्षेत्रात प्रवेश करता येईल वाहतुकीसाठी लागणा या श्विनाच्या विक्रीच्या नियमावलीचा आढावा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं काल घेतला त्यानंतर माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्लीत वार्ताहरपरिषदेत ही माहिती दिली

त्याचप्रमाणे पाच वर्षांच्या आत एकूण पेट्रोलपंपांपैकी पाच टक्के पेट्रोलपंप ग्रामीण भागात सुरु करणंही बंधनकारक असणार आहे

जपानच्या दौ यावर असलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काल जपानमधल्या काकेगवा शिल्या साई नो साटो परिसरात श्री सत्य साई सनातन संस्कृती मंदिराची पायाभरणी झाली भारताच्या सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडवणा या अक्षरधाम आणि स्वामीनारायण मंदिराच्या धर्तीवर साई नो साटो धिलं मंदिर उभारण्यात येणार आहे समाज आणि संस्कृतीला एकत्र आणण्यासाठी तसंच मनःशांती आणि निर्भेळ आनंद प्राप्त करण्यासाठी अशाप्रकारचे उपक्रम महत्वाची भूमिका बजावतात असं राष्ट्रपती म्हणाले त्यानंतर जपानचे प्रधानमंत्री शिंझो अवे यांनी राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या भोजन समारंभालाही राष्ट्रपती उपस्थित राहिले ध्रुव योजने अंतर्गत विद्यार्थी हवामान बदल आणि प्रदूषणासारख्या समस्यांचा सामना करण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प घेऊन येत आहेत असं उपराष्ट्रपति वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे ते काल मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नाविन्यपूर्ण शिक्षण देणाऱ्या धृव उपक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलत होते हे सर्व ध्रुव तारे एक दिवस आपापल्या क्षेत्रात प्रेरणादायी नेतृत्व करतील असा विधास त्यांनी व्यक्त केला ज्यांनी ध्रुव उपक्रम पूर्ण केला आहे त्यांना यातून उत्तम अनुभव मिळाल्याचे ते म्हणाले

उत्तर सीरियामध्ये सातत्यानं शस्त्रसंधी करून तुर्की अमेरिकेला तुर्कींवर लादलेले निर्बंध हटवण्यासाठी प्रेरित करत आहे असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे हिंसाचाराच्या घटनांच्या पार्बभूमीवर अमेरिकेने तुर्कीच्या आयातीवर निर्बंध लादले होते उपराष्ट्रपति माक्रि पेंस आणि परराष्ट्र मंत्री माक्रि पोम्पियो यांच्यासह उपस्थित डोनाल्ड ट्रंप यांनी मध्य पूर्व देशांबरोबर अमेरिकेच्या संबंधातील बदलाची घोषणा केली या हिंसाचारात अमेरिकेचे अनेक सैनिक मारले गेल्याचं त्यांनी सांगितलं आयसीसी क्रमवारीच्या ट्वेंटी ट्वेंटी एकदिवसीय आणि कसोटी या तीनही प्रकारात अव्वल दहामधे स्थान मिळवणारा रोहित शर्मा हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे याआधी कर्णधार विराट कोहली आणि गौतम गर्भीर यांनी ही कामगिरी केली आहे

रांची कसोटीत शतक झळकावणारा अजिंक्य रहाणे कारकिर्दीतल्या सर्वोच्च अशा पाचव्या स्थानावर पोहोचला आहे तर मयंक अग्रवाल अठराव्या स्थानावर आहे अव्वल वीसजणांमधे पाच भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश आहे पॅरीस धिं सुरु असलेल्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधूनं महिला एकेरीच्या दुस या फेरीत प्रवेश केला आहे

पुरुष एकेरीत भारतच्या शुभंकर डे याची लढत ज्ञीनेशियाच्या रुस्ताव्हितो याच्याशी होणार आहे पुलवामा जिल्ह्यात राजपुरा अवन्तीपोरा कें काल झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केल्याचं जम्मू कश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितलं हे तीन दहशतवादी अन्सार गजवत उल हिद एजीएच या अल कायद्याशी संबंधित दहशतवादी संघटनेचे सदस्य होते काल श्रीनगर मध्ये माध्यमांशी बोलताना सिंग म्हणाले की हे दहशतवादी मारले गेल्यामुळे काश्मीरमधून एजीएव संघटनेचे अस्तित्व जवळपास संपुष्ठात आलं आहे गेल्या अडीच महिन्यात दहशतवाद्यांच्या भरतीमध्ये फारशी वाढ झालेली नाही असं त्यांनी सांगितलं

प्राप्तिकर विभागाने दिल्ली स्थित एका उद्योग समूहावर छापा टाकून एक हजार कोटी रुपयांची कर चुकवेगिरी उघडकीला आणली आहे कोट्यवधी रुपयांच्या हेलिकॉप्टर घोटाळ्याशी संबधित हवाला व्यवहार प्रकरणी या उद्योग समूहावर प्राप्तीकर विभागाची करडी नजर आहे हा उद्योग समूह विविध ई प्रशासन प्रकल्प आणि वित्तीय सेवांमध्ये सहभागी आहे असं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं म्हटलं आहे या समूहानं मोठ्या प्रमाणावर कर चुकवेगिरी केल्याचं तसंच हवाला व्यवहार आणि काळ्या पैशांच्या व्यवहारात सहभागी असल्याचे पुरावे या शोध मोहिमेत हाती लागले आहेत